या टप्प्यासाठीचा प्रचार येत्या शनिवारी संपणार आहे त्यामुळे या सर्व मतदारसंघांतला प्रचार आता शिगेला पोचला आहे

वंघित बहुजन आघाडीचे नेते डॉ प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मंगळवारी धुळे आणि नंदुरबारमध्ये प्रचार सभा घेतल्या प्रचार शिरुर मतदार संघातील राष्ट्रवादी काँप्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी तळेगाव ढमढेरे येथे प्रचारसभा घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुला येथे भाजपच्या उमेदवार पुनम महाजन यांच्या प्रचारासाठी सभा घेतली

त्यांच्या प्रतिज्ञापत्रांची छाननी केल्यानंतर ही माहिती उघडकीस आली यामध्ये वंधित बहुजन आघाडीघे सात बसपाचे चार शिवसेनेचे चार काँग्रेसचे चार भाजपचे चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच उमेदवारांचा समावेश आहे

उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींकडून गैरवर्तन झाल्याचं आढळून आल्यास कारवाई केली जाईल असा खाारा मुख्य निवडणूक निरीक्षक अलककुमार सहारिया यांनी दिला आहे उमेदवारांनी गुन्हे दाखल असल्याची माहिती वृत्तपत्रं आणि दूरचित्रवाणी वाहिनीवरुन प्रकाशित केली असेल तर त्याचा अहवाल तत्काळ सादर करावा असंही त्यांनी सांगितलं

अर्ज मागे घेण्याची मुदत उद्यापर्यंत आहे प्रज्ञा सिंग साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना निवडणूक लढण्यास परवानगी नाकारावी अशी मागणी करणारी याचिका तपास पथकाच्या विशेष न्यायालयानं काल फेटाळून लावली या संदर्भातला निर्णय निवडणूक आयोगानं घ्यावा असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे मालेगाव स्फोटातल्या मृताच्या कुटुंबीयांनी ही याचिका दाखल केली होती

सुरुवातीला ऐकूया दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघाचा आढावा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात अणुशक्ती नगर चेंबूर धारावी सायन कोळीवाडा वडाळा आणि माहीम या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई मतदार संघ आतापर्यंत तब्बल सात वेळा शिवसेने हा मतदारसंघात आपल्या ताब्यात ठेवला आहे

यंदाही पुन्हा याच दोन्ही म्हणजे राहल शेवाळे आणि एकनाथ गायकवाड यांच्यात लोकसभेसाठी सामना रंगणार आहे त्यात कोण बाजी मारतो हे पाहण औत्स्युक्याचे ठरणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून संतोष गोगले यानंतर ऐक्या पालघर लोकसभा मतदार संघाचा आढावा

भूनच जनतेनं मृणाल गोरे यांना आणीबाणीनंतर पानीवाली बाई दिल्ली में दिल्लीवाले पानी में असं म्हणून निवडून दिलं होतं

या पोटनिवडणुकीत शिवसेना भाजप एकमेकांसमोर उभे ठाकले होते तेव्हा भाजपत सलेले विद्यमान खासदार डॉक्टर राजेंद्र गावित यावेळी सेनेच्या तिकीटावर बहजन वंचित आघाडीचे सुरेश पडवी यांच्याशी लढणार आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्वा वार्डे पुणे परस्कार धळे महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आठशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर करण्यात आलं आहे

अहमदनगर जिल्ह्यातील सात पोलीस अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे यात्रा बलढाणा बुलढाणा शहर आणि तालुक्यातील लोकांचे श्रद्वास्थान तसंच शेकडो वर्षापासून मोठी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जगदंबा देवीच्या यात्रेला बलढाणा शहरात सुरुवात झाली काल देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती रेणुका देवीची यात्रा संपल्यानंतर शहरातील चिखली रोडवर असलेल्या जगदंबा देवीची यात्रा भरते या उत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा आहे तिवारी उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित तिवारी याच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्याची पत्नी अपूर्वा तिवारी हिला अटक केली आहे तीन दिवस सखोल चौकशी केल्यानंतर तिला अटक करण्यात आली वैवाहिक सुख नसल्यानं तिनं आपल्या पतीला उशीनं तोंड दाबून ठार केल्याचं पोलिसांनी सांगितलं बडमिंटन चीनमध्ये वुहान क्वें सुरु असलेल्या आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत काल भारताच्या पी व्ही सिंधू सायना नेहवाल आणि समीर वर्मा यांनी आपले सलामीचे सामने जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश केला तर किदंबी श्रीकांत याला पहिल्याच सामन्यात डोनेशियाच्या शेसार रुस्तावितो याच्याकडून पराभव पत्करावा लागला

हवामान पुढील दोन दिवसांत देशभरातील नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे अशी माहिती पुणे वेधशाळेचे डॉक्टर अनुपम काश्यपि यांनी दिली

महाबळेश्वर आणि कोकणघा भाग वगळता सर्वत्र पारा चाळीस अंशांच्या वर आहे

खबरदारीचा उपाय म्हणन घराबाहेर पडताना पांढरे कपडे परिधान करावेत भरप्र पाणी प्यावे